यात फेसबूक ड्विटर आदी सोशल मिडिया कंपन्या आणि नेटफ्लिक्स एमेझॉन प्राईम हॉटस्टार आणि ओटीटी कंपन्यांना नवे नियम पाळणं बंधनकारक असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

ओटीटी आणि डिजिटल माध्यमांचं नियमन माहिती प्रसारण खात्याकडे तर मध्यस्थ माध्यमांचं संचालन माहिती तंत्रज्ञान खात्याकडे राहील असं सरकारनं सांगितलं आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक ते दहा मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी दिली अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी काल विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली एक मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होणार असून आठ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे पहिल्याच दिवशी प्रवणी मागण्या सादर केल्या जातील आणि दोन मार्चला अभिभाषणावर चर्चा होईल तीन आणि चार तारखेला पुरवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण होईल पाच तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि विधेयकं मांडली जातील त्याचप्रमाणे अशासकीय कामकाजही याच दिवशी होईल आठ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर नऊ आणि दहा तारखेला अर्थसंकल्पावर चर्चा होऊन वित्त विधेयकं मंजूर केलं जाईल असंही परब यांनी सांगितलं दरम्यान चर्चेपासून पळ काढण्यासाठी सरकारनं अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल मुंबईत ही घोषणा केली

ही पूर्तता केल्यानंतर थेट बांधकाम सुरु करता येईल या मर्यादेतील बांधकामाला ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही

ग्रामस्थानं ते शूल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत दहा दिवसात कोणत्याही छाननीशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देईल ग्रामपंचायत पातळीवर त्याची अडवणूक होऊ नये यासाठी या पातळीवरील प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

फूड सेफ्टी ऍक्ट मधल्या च्वकीच्या तरतुदी आणि केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी तसंच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये आदी मागण्याही व्यापाऱ्यांनी केल्या आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ औद्योगिक प्रखठादारांची संघटना पेंट व्यावसायिक औरंगाबाद कापड व्यापारी संघानं या बदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

त्या काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या जिल्ह्यातली कोविड परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्थानिक प्रशासनानं पाचवी ते आठवी तसंच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा निर्णय घ्यावा तसंच ज्या शाळांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्या शाळेत निर्जंतुकीकरण करण्याबाबतही गायकवाड यांनी निर्देश दिले

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार जालना दोन परभणी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

वनमंत्री राठोड यांच्या पोहरादेवी भेटीवेळी त्यांचे हजारो समर्थक जमले होते त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आसपासच्या गावात सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे

या सर्वांना कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम येत्या एक ते आठ मार्च दरम्यान राबवण्यात येणार आहे

विजयक्मार फड यांनी केलं आहे राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधनाला विविध साथीच्या आजारातून सरक्षण मिळावं आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं मुख्यमंत्री पश् स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरती पशु चिकित्सा वाहनं मिळाली असून त्यांचं लोकार्पण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे

अशोक क्कडे यांच्या हस्ते काल करण्यात आली सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार प्रमुख उपस्थित होत्या

सांगली बाजार समितीत नवीन वर्षातले हळदीचे सौदे होऊ लागले आहेत यान्सार गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर वाढत असल्याचं दिसत आहे

त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातल्या पर्यावरण प्रेमीं नागरिकांच्या हस्ते या उद्यानात काल साडे तिनशे झाडांची लागवड करण्यात आली त्या वेळी ते बोलत होते प्रियदर्शिनी उद्यानात एकही झाड न कापता हे उद्यान विकसित करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासक पांडेय यांनी यावेळी दिली औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल माजी कलग्रु भूजंगराव कुलकर्णी यांना शोकसभा घेऊन आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्रकुलगुरु डॉ शाम शिरसाठ कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अहमदाबाद इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर काल द्सऱ्याच दिवशी दहा गडी राखून विजय मिळवण्याची किमया साधली

फिरकीला साथ मिळालेल्या या खेळपट्टीवर पहिल्या डावात सहा गडी बाद करणारा डावख्रा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यानं द्सऱ्या डावातही पाच गडी बाद केले तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला त्याच्या आणि चार गडी बाद करणाऱ्या आर

चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतानं आता दोन एक अशी आघाडी मिळवली आहे मालिकेतला अखेरचा सामना याच मैदानावर येत्या चार ते आठ मार्च दरम्यान होणार आहे